सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

एकट्या पुणे जिल्ह्यातली उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या लाखाच्या पुढे गेली

नाशिक ऑक्सिजन दूर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

राज्य आकडेवारी राज्यात दैनदिन कोरोनाबाधिताच्या संख्येत घट होत नसली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतील वाढीमुळे उपचाराधिन रुग्णसंख्येतल्या वाढीची गती काहीशी कमी झाली आहे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली

ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर लाभार्थ्यांच्या संलग्न बैंक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असं मुंडे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचं अर्थचक्र सुरु राहण आवश्यक आहे त्यामळे कामगारांची सरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्यात यावी अशी सुचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील कामगार संघटनांबरोबर द्रदूश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्त्वपूर्ण नियमांच पालन करण किती आवश्यक आहे हे पटवून द्यावं असं त्यांनी सांगितलं नाशिक दर्घटना नाशिक नाशिकमधल्या रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन दुर्घटना प्रकरणी नाशिक पोलिसांनी अज्ञात व्यकीविरुद्ध सदोष मनृष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान राज्य शासनाच्या वतीन या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असली तरी नाशिक महापालिकेनंही चौकशी समिती नियक्त केली आहे महापालिकेच्या स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ऑक्सिजन टाकीची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारावर देखील कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती समितीचे सभापती गणेश गीते यांनी दिली आहे

अशी माहिती हिरे रूग्णालय प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे

त्यासाठी आवश्यक साहित्य केंद्रान पाठवलं असल्याची माहिती आमदार डॉ संजय कृंटे यांनी दिली खडकी ऑक्सीजन खडकी कँटोन्मेंट बोर्डानं ऑक्सिजन रिझर्व्ह बँक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे तर पटेल रूग्णालयामध्ये जम्बो ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा निर्णय़ पणे कँटोन्मेंट बोर्डानं काल घेतला अकोला नांदखेड रूग्ण मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना अकोल्यातील नांदखेड गावान मात्र कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवलं आहे या गावकऱ्यांनी कोरोनाला कसं रोखलं त्याविषयीचा हा वृत्तांत डोंगरदन्यात वसलेलं नांदखेड गाव कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीनं गावात सर्वेक्षण नागरिकांची कोरोना चाचणी सतत लोकांचा संपर्क येणारे गावातल्या दुकानदारांची तपासणी करण्यावर भर दिला एखाद्या व्यक्तीला ताप खोकला घशात खवखवणे थकवा श्वास घेण्यास त्रास या तक्रारी जाणवल्या तर त्याची त्वरीत दखल घेत उपचार केले गावकऱ्यांमध्ये कोरोनाविषयक माहिती देऊन जागृती केली नांदखेडच्या ग्रामस्थांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना गावात शिरकावही करू शकला नाही नांदखेडच्या ग्रामस्थांचा हा आदर्श सर्वच छोट्या मोठ्या गावांनी घेतला तर कोरोना विरुद्धचा हा लढा नक्कीच आणखी सोपा होईल

कोरोनामक्त वद्वाश्रम कोरोना संकटाचा सर्वात जास्त धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे ही वस्तुस्थिती असली तरी नियमांचं यथायोग्य पालन केलं आणि सकारात्मक मानसिकता ठेवली तर कोरोनाला दूर ठेवण शक्य आहे हे दाखवून दिलं आहे येस आय कॅन फोंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं या संस्थेच्या मृंबईतल्या वृद्धाश्रमात एकाही व्यक्तीला गेल्या दीड वर्षात कोरोनाचा संसर्ग झालेला नाही याबाबत माहिती देताना संस्थेच्या संस्थापिका नेहा खरे म्हणाल्या

जिल्ह्याचे संपर्कमंत्री नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली असून खाटाअभावी गृहविलगीकरणात राहाणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे मात्र जिल्ह्यात नेमके किती गंभीर रूग्ण गृहविलगीकरणात आहेत याची नेमकी संख्या आरोग्य विभागाकडेही उपलब्ध नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पणे रेल्वे विलगीकरण पुण्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि रूग्णालयात खाटांचा तुटवडा अशी परिस्थिती असताना रेल्वे विभागानं रेल्वेचे डबे विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे तशा सूचना रेल्वे विभागाला मिळाल्याच पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केलं आहे राज्यशासनानं मागणी केल्यास रेल्वे विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं आहे वर्धा चाचण्या वद्दी वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोना रूग्णांचं निदान लवकर होण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं